जे हातात बंद्रक घेतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही लष्करातर्फे देण्यात आला आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शंभर तासात तो हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या कमांडरला काल ठार मारण्यात आलं लेफ्टनंट जनरल के

धिल्लन यांनी आज श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली

बनारस हिंद विद्यापीठामध्ये मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तत्पूर्वी त्यांनी डिझेल लोकोमोटीव कारख्यान्यात डीझेल मधून परावर्तित केलेल्या पहिल्या विद्युत रेल्वे इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं ग्रु रविदास यांचं जन्मस्थळ असलेल्या वाराणसी मधल्या शीर गोवर्धनपूर इथं भेट देऊन पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं बनारस हिंद् विद्यापीठामध्ये जन आरोग्य योजना आय्ष्मानच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान काही वेळात संवाद साधणार आहेत

या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा उद्या नांदेड इथं आयोजित करण्यात आली आहे या सभेला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे

सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयानं वाड़ा यांना दिले आहेत वाड़ा यांच्याशी संबंधित एका कंपनी विरोधातल्या कथित आर्थिक गैरव्यवहारीच्या तक्रारी संदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे

मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकटीत हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे बँकेच्या मंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी शिवाजी महाराज आणि ग्रु रविदास यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

यामध्ये दिव्यांगांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे इच्छूक दिव्यांग व्यक्तींनी वैद्यकीय प्रमाणपत्र छायाचित्र आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

डीएसकेच्या कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातल्या शंभर कोटी रुपयांच्या सहा मालमत्ता पोलिसांनी यापूर्वीच जप्त केल्या आहेत

अंतिम सामन्यात अमितची गाठ कझाकस्तानच्या तोमिर्तास झुस्सुपोव्हशी पडणार आहे निखातचा सामना फिलिपाईन्सच्या मँगो आयरिशशी राणीचा मुकाबला फिलिपिन्सच्या जॅब्को जोसेशी तर देवीची लढत फिलिपाईन्सच्याच विलेगास आयराशी होणार आहे